यामुळे सर्वत्र सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूंची दकानं वगळता बाकी सर्व दकानं आस्थापना आणि बाजार बंद आहेत मुंबईसह राज्यभर रस्ते आणि बाजारपेठांमधे आज शुकशुकाट आहे

दिछीसह सर्व शहरांमधली मेट्रो सेवाही बंद आहे गोएअर इंडिगो विस्तारा या विमान कंपन्यांनीही आपली आजची विमानउड्डाणं रद्द केली आहेत अखिल भारतीय व्यापारी महासंघानेही आज आपल्या आस्थापना बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे दरम्यान कामानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आयुष्याशी आणि कुटुंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे

त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे

या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

यासाठी सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात स्वच्छता तसंच श्वसनमार्गाला बाधा होऊ नये यासाठी घेण्याची काळजी या प्रम्ख बाबींचा समावेश आहे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या दक्षतेबाबत यात काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत या सूचनांनुसार संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करायचे निर्देश प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत

ते आज मुंबईत बोलत होते ही वेळ राजकारण करण्याची नसून आता खुर्च्या नाही तर राज्य वाचवण्याची वेळ आहे असं ते म्हणाले जनता संचारबंदी आठ दिवसांआधीच लावायला हवी होती असं सांगून गरज पडल्यास मुख्यमंत्री ही संचारबंदी वाढव् शकतात असे संकेतही राऊत यांनी दिले

लोक घरातच बसून असल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे दरम्यान क्रषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी इथली भाजी मंडई आणि व्यापारी संकूलंही आजपासून येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण बंद रहाणार आहेत कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी फळे आणि भाजीपाला अडत व्यापारी असोसिएशनने काल हा निर्णय घेतला शहरासह ग्रामीण भागातही या संचारबंदीचं जनतेनं पालन केलं आहे सिल्लोड कन्नड गंगापूर या तालुक्यांच्या ठिकाणी कडकडीत बंद आहे आज पैठण तालुक्यातल्या पाचोड इथं भरणारा रविवारचा आठवडी बाजार भरला नाही त्यामुळं बाजार मैदानात श्कश्काट असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड परभणी या शहरांतही नागरिकांनी जनता संचारबंदीचं शंभर टक्के पालन केल्याचं चित्र आहे

विदेशात जाऊन आलेल्या लोकांबद्दलची आणि कोरोनाविषाणूशी संबधित काही लक्षणं आढळतात का याची चौकशी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

देशमुख यांनी आज सकाळी दिली